औद्योगिक कामगारांसाठी सुधारित ग्राहक मूल्यनिर्देशांक जारी

भाजपाला आत्मचिंतनाची गरज खडसेंच्या राजीनाम्यावर मूनगंटीवारांची प्रतिक्रीया

सीबीआय चौकशीसाठी यापूढे लागणार राज्य सरकारची परवानगी

नाशिकच्या लोकहितवादी मंडळाला यशवंतराव चव्हाण पूरस्कार जाहीर

मान्सूनचा रखडलेला परतीचा प्रवास पुन्हा सुरू लवकरच राज्याचा निरोप घेणार

महागाई निर्देशांक केंद्रीय कामगार मंत्री संतोष गंगवार यांनी काल नवी दिल्लीत औद्योगिक कामगारांसाठी सुधारित ग्राहक मूल्य निर्देशांक जारी केला

संघटित क्षेत्रातील कामगारांना दिला जाणारा महागाई भत्ता ठरवताना याचा उपयोग होईल असं गंगवार यावेळी म्हणाले सरकारी कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम बँका आणि विमा कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देतानाही याचा उपयोग होणार आहे

याबाबतचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रीमंडळाने काल स्वीकारला

विधानपरिषद करोनाच्या पार्क्षभूमीवर विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकांमध्ये पूर्वीचा निवडणुक आयोगाचा सोळा किलोमीटर अंतराचा निकष नं लावता सरसकट पाच किलोमीटर अंतरावर मतदारांना मतदान केंद्र उपलब्ध करून द्यावं अशी मागणी भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंग यांच्याकडं केली भौगोलिक भागांचा नीट विचार करून पाच किलोमीटरच्या परिसरातच मतदारांना मतदान केंद्र उपलब्ध झाली तरच मतदानाचा हक्क मतदार बजावू शकतील अन्यथा मतदानाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होईल असं पाटील यांनी यावेळी सांगितलं दसरा मेळावा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर कार्यक्रम घेण्यावर निर्बंध असल्यानं शिवसेनेचा दसरा मेळावा स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात घेण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी काल ही माहिती दिली स्मारकाच्या सभागृहात मेळाव्याचं व्यासपीठ उभं करून उद्धव ठाकरे यांचं भाषण लाईव्ह प्रसारीत करावं असा प्रस्ताव आहे

खडसे ज्या एकनाथ खडसेंनी भाजपाची पाळमुळं राज्यात रुजवली ज्यांच्या मार्गदर्शनात आजचे अनेक नेते घडले त्यांनी भाजपा सोडावी हे अत्यंत वेदनादायक आहे या घटनेनंतर आता पक्षाला आत्मचिंतनाची गरज आहे असं मत ज्येष्ठ भाजपा नेते आणि माजी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केलं आहे जेव्हा भारतीय जनता पार्टीचं सरकार द्रद्रपर्यंत दिसत नव्हतं तेव्हा महाजन मुंडे गडकरी यांच्या खांद्याला खांदा लावत खडसेनी पक्ष तळागाळापर्यंत पोहोचवला भाजपाच्या विस्तारात खडसेंच मोठं योगदान आहे मात्र आज खडसेनी पक्ष सोडला ही बातमी एक कार्यकर्ता म्हणून माझ्यासाठी धक्कादायक आहे असं ते म्हणाले

राज्याच्या गहविभागानं बुधवारी तसे निर्देश जारी केल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल दिली केंद्र सरकार आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी सीबीआयचा वापर करून घेत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला

मात्र हा अधिकार आता काढून घेण्यात आला आहे आठवले केंद्र सरकारनं राज्याला मदत केलीच पाहिजे या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मताशी मी सहमत आहे मात्र अगोदर राज्य सरकारनं सुद्धा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्यायला हवीअसं मत केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी काल व्यक्त केलं सांगली जिल्ह्यातील दिघंची इथं शेतीच्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर प्रसार माध्यमांशी ते बोलत होते आपणही पंतप्रधानांना पत्र लिडून महाराष्ट्राला मदत देण्याबाबत मागणी करणार असल्याचं आठवले यांनी सांगितलंमुख्यमंत्री होण्याआगोदर उद्धव ठाकरे हे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार अस सांगत होते आता शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला नाही तर या राज्य सरकारचा सातबारा कोरा केला जाईल अस ते म्हणाले मुश्रीफ अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना निश्वितपणे राज्य शासन दिलासा देईल शेतकऱ्यांची दिवाळी गोड होईलयासाठी प्रयत्न करु असा विश्वास राज्याचे ग्राम विकास मंत्री आणि अहमदनगर जिल्ह्याचे संपर्कमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला त्यांनी काल पाथर्डी आणि शेवगाव तालुक्यातील विविध गावांत जाऊन नुकसान झालेल्या पीकांची पाहणी केली जागरण गोंधळ आंदोलन अतिवृष्टी मुळे झालेल्या नुकसानीची तात्काळ नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी रयत क्रांती संघटनेच्या वतीनं काल सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालया समोर जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आलं

रेल्वे सांगली जिल्ह्यात भिलवडी नांद्रे दरम्यान पुलाचा भराव अतिवृष्टिनं वाहून गेल्यानं बंद पडलेली पुणे ते मिरज दरम्यानची रेल्वे वाहतुक काल पासून पुन्हा सुरू झाली पुलाच्या दुरूस्तीचं काम आता पूर्ण झालं आहे कोल्हापूर मुंबई कोल्हापूर गोंदिया आणि हुबळी लोकमान्य टिळक टर्मिनस या गाड्या आता आपल्या वेळापत्रकानुसार धावतील असं मध्य रेल्वेनं कळवलं आहे पुरस्कार नाशिक शहरातील सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या लोकहितवादी मंडळाला मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीनं दोन लाख रूपयांचा प्रस्कार जाहीर झाला आहे लोकहितवादी मंडळाच्या वतीनं दरवर्षी विविध सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रम हाती घेण्यात येतात या कार्याची दखल घेऊन प्रतिष्ठानं हे दोन लाख रुपयाचं पारितोषिक जाहीर केलं आहे

मंडळानं मराठी साहित्य भाषा आणि सर्व कला क्षेत्रात अत्यंत महत्वाचंनाशिकचा चेहरा मोहरा बदलण्याचं ऐतिहासिक कार्य केलं आहे

वैद्यकीय परिक्षा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पदवी आणि पदव्युत्तर परीक्षा यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर आता प्रथमद्वितीय आणि तृतीय वर्ष पदवी अभ्यासक्रमांच्या लेखी परीक्षांचं वेळापत्रक जाहिर झालं आहे विद्याशाखानिहाय दोन टप्प्यांमध्ये या परीक्षा घेण्यात येणार आहेत सर्व परीक्षांचं वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलं आहे अमरावती विद्यापीठ् संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षांच्या उडालेल्या गोंधळामुळे लाखो विद्यार्थ्यांचे जीव टांगणीला लागेल आहेत मात्र विद्यार्थ्यांनी कुठल्याही प्रकारची काळजी करू नये विद्यापीठाच्या परीक्षा लवकरच सुरळीत सुरु होतील आणि कुठल्याही विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ दिलं जाणार नाही अशी ग्वाही कुलगुरू डॉ मुरलीधर चांदेकर यांनी काल दिली झालेल्या सर्व प्रकाराची सखोल चौकशी करण्यात येत असून त्यासाठी एका समितीची नियुक्ती करण्यात आली आहे समितीचा अहवाल आल्यानंतर जो कोणी दोषी असेल त्याच्यावर निश्वित कारवाई करण्यात येईल असंही डॉ

विविध कारणांमुळे पाच टक्के विद्यार्थी परीक्षा देऊ शकले नाहीत किंवा अर्ज भरलेले नाहीत त्यांनी विनंती केल्यास त्यांच्या परीक्षा नोव्हेंबरमध्ये घेण्यात येतील असं विद्यापीठानं कळवलं आहे पहिल्याच दिवशी अडचण आल्यानं काही विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नाही

महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील टपाल सेवेविषयी किंवा कामकाजाविषयीच्या तक्रारींचं निराकरण यावेळी करण्यात येईल

याबाबत केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं अधिसूचना प्रसिद्ध केली आहे अशी माहिती राज्याचे वन मंत्री संजय राठोड यांनी काल दिली वीज मुंबईतील वीज पुरवठा खंडित होण्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर वीज निर्मिती क्षमता वाढविण्यासाठी उरण येथील भूगर्भ वायूवर आधारित विद्युत निर्मिती केंद्राची क्षमता वाढविण्याचे निर्देश ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दिले आहेत

राऊत यांनी काल उरणच्या विद्यूत निर्मिती केंद्राला भेट दिली

या अर्थसंकल्पात कुठलीही करवाढ प्रस्तावित नसल्याचं आणि विकास कामांसाठी वाढीव निधी दिल्याचं सांगण्यात आलं

चिपको आंदोलन अकोला ते बार्शी टाकळी रस्ता रुंदीकरणासाठी मोठी वृक्षतोड होत असून त्या विरोधात काल वंचित बहूजन आघाडीनं वृक्ष बचाओ चिपको आंदोलन करण्यात आलं जवळपास अठराशे जून्या वृक्षांच्या कत्तलीस सुरुवात झाली होती या आंदोलनानंतर संबंधित अधिकारी तहसिलदार तसंच ठाणेदार यांनी नविन वृक्ष लागवडी शिवाय वृक्ष तोड करणार नसल्याचं स्पष्ट केल्यानं वंचितनं आंदोलन मागं घेतलं बलात्कार शिक्षा बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातील पाचेगाव इथे झालेल्या सामुहिक बलात्कार प्रकरणी काल चार जणांना दोषी ठरवून मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली

कटकमंडळ पूणे कटकमंडळानं स्वतंचं वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचं ठरवलं आहे या वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी पन्नास जागा असतीलवेद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्तावावर कटकमंडळाच्या ऑगस्ट महिन्यात झालेल्या सर्वसाधारण सभेत चर्चा झाली होती याबरोबरच मंडळाच्या आरोग्य समितीमध्येही याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली त्यानुसार आता हा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार आहे निधन दाढे माजी आंतरराष्ट्रीय वॉटरपोलोपटू आणि जलतरण संघटक अभय सुमंत दाढे यांचं काल पुण्यात अल्पशा आजारानं निधन झालं

आशियायी स्पर्धेतील वॅटरपोलोचं कांस्यपदक पटकावणार्यांा भारतीय संघात दाढे यांचा समावेश होता अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धेत पूणे विद्यापीठाच्या वॉटरपोलो संघाचं त्यांनी नेतृत्व केलं होतं

हवामान कमी दाबाच्या पट्टयानं आणलेल्या वादळी पावसाचा जोर ओसरताच आता राज्यावर परतीच्या पावसाचे ढग गडगडू लागले आहेत

सध्या प्रामुख्यानं कोकण आणि मध्य महाराष्ट्रात संध्याकाळच्या सुमारास गडगडाटासह बरसणाऱ्या सरी हा या परतीच्या मान्सूनचा परिणाम आहे

तूर्तास आज तरी त्याच्या प्रभावामुळे पश्विम महाराष्ट्र खान्देश आणि कोकणात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी आणि विदर्भ मराठवाड्यात कोरडं हवामान राहील असा वेधशाळेचा अंदाज आहे

कोरोना विरुद्धचा हा लढा आपल्याला जिंकायचा आहे म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार